प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीसाठी देशवासियांना दिलेल्या हाकेला संपूर्ण भारतात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अरुणाचल प्रदेश मध्ये संपूर्ण संचारबंदी लागू आहे इटानगर या राजधानीच्या परिसरात रस्ते ओसाड आहेत तसंच सर्व दुकान आणि कार्यालय बंद आहेत त्रिची इथं सर्व नागरिक स्वयंस्फूर्तीन संचारबंदी पाळत आहेत त्रीची वेन्नई त्रीची मदुराई सारख्या महामार्गांवर तुरळक वाहन पहावयास मिळत आहेत सार्वजनिक परिवहन सेवा पूर्णतः बंद आहेत दरम्यान त्रीची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे कोलकत्ता इथं पूर्णतः संचारबंदी बघायला मिळत आहे सर्व दुकान कार्यालय बंद आहेत

मुंबईतही अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे नेहमीच वर्दळ असणार दादरचा फूल आणि भाजी बाजार पूर्णतः बंद आहे लोकांनी स्वतःडून बाहेर न पडण्याची काळजी घेतली आहे मुंबई ठप्प झाल्यासारखं वातावरण बघायला मिळत आहे

एकूणच देशात जनता संचारबंदीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर जनतेला प्रोत्साहन देत असून लोकांचा प्रतिसाद उस्फुर्त असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

कामधंद्यानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किवा बसने जाण्याची घाई करु नये आहेत तिथेच रहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी तसच खासगी कार्यालय मॉल दुकान कारखाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः बंद राहतील

प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच क्षेत्रातल्या नागरिकांनी घरी राहणं पसंत कोलं आहे

मात्र उपाहारगृहातून घरी पार्सल पुरवण्याची सेवा चालू राहील

उत्तरप्रदेशात आज प्रधानमंत्री नरेंद्र मादी यांच्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला उत्स्फूर्व प्रतिसाद देत संपूर्ण राज्यात बंद पाळला जात आहे

या सर्वाना नवी दिल्लीत छावला इथं आयटीबीपीच्या विलगीकरण कक्षात नेलं आहे या सर्वाची तपासणी झाल्यानंतर त्यांना आयटीबीपी पथकानं विलिगीकरण कक्षात नेलं

कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या इटली मधल्या लोंबर्डी या प्रांतात कठोर मार्गदर्शक सूचना नव्यानं जारी करण्यात आल्या आहेत या सूचनांनुसार बाहेर पडणं किंवा बाहेर व्यायाम करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे

चाचण्यांच्या सुविधा मध्ये सुधार करण्यासाठी हे केलं असल्याचं परिषदेचे म्हणणं आहे या सूचनांनुसार सर्व खाजगी प्रयोग शाळांनी अधिकृत डॉक्टरांनी विहित केलं असेल तरच एखाद्याची चावणी करावी अस स्पष्ट नमूद केल आहे